व्ही

व्ही पॅट यंत्राच्या पावत्या पडताळून पाहण्याच्या मागणीवर निवडणूक आयोगानं म्हणणं मांडावं असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे

न्यायालयाच्या निर्देशानंतर आयोग त्यावर अंमलबजावणी करेल असंही आयोगाकडून सांगण्यात आलं आहे अशी सूचना जारी करण्यास निवडणूक आयोग संकोच का करत आहे असा प्रश्न मुंबई उच्च न्यायालयानं विचारला होता त्यावर आयोगाचे अधिवक्ता प्रदीप राजगोपाल यांनी काल ही भूमिका मांडली लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सामाजिक संपर्क माध्यमांवरच्या राजकीय जाहिरातींसंदर्भात दिलेल्या यापूर्वी जारी केलेल्या अधिसूचनांची अंमलबजावणी करणार असल्याचं निवडणूक आयोगानं न्यायालयात सांगितलं

आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी मुंबईत वार्ताहरांना ही माहिती दिली मराठवाड्यात हिंगोली मतदार संघातून मोहन राठोड नांदेड प्राध्यापक यशपाल भिंगे परभणी आलमगीर खान बीड प्रा विष्णू जाधव उस्मानाबाद अर्जुन सलगर लातूर राम गारकर तर जालना मतदार संघातून शरदचंद्र वानखेडे यांना वंचित बहुजन आघाडीने उमेदवारी दिली आहे आघाडीचा जाहीरनामा येत्या तीन ते चार दिवसात जाहीर करण्यात येईल असं आंबेडकर यांनी सांगितलं

पक्षाचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांना मावळ मतदार संघातून तर अभिनेते अमोल कोल्हे यांना शिरूर मतदार संघातून उमेदवारी देण्यात आली आहे नाशिकहून समीर भूजबळ दिंडोरीहून धनराज महाले तर बीड मतदार संघातून बजरंग सोनवणे यांना उमेदवारी देण्यात आली आहे

यामध्ये तेलंगणातल्या आठ आसाम पाच मेघालय दोन तर उत्तरप्रदेश सिक्कीम आणि नागालँडमधल्या प्रत्येकी एका जागेवरचे उमेदवार जाहीर करण्यात आले

पक्षाचे सरचिटणीस एस सुधाकर रेड्डी यांनी काल हैदराबाद इथं वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली

अन्य जागांबाबत येणाऱ्या काळात विचार केला जाईल असं पक्षाचे संस्थापक अध्यक्ष खासदार नारायण राणे यांनी स्पष्ट केलं आहे ते काल सायंकाळी सावंतवाडी इथं पत्रकार परिषदेत बोलत होते भाजप शिवसेना महायुतीच्या पदाधिकारी मेळाव्यांना कालपासून प्रारंभ झाला काल अमरावती इथं झालेल्या पहिल्या मेळाव्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केलं युतीचा उद्या औरंगाबाद आणि नाशिक इथं तर परवा नवी मुंबई आणि प्ण्यात मेळावा होणार आहे

आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन ए

डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे

या संदर्भात ब्रहन्मुंबई महापालिकेनं दोन अभियंत्यांना निलंबित केलं आहे दरम्यान मुंबईतल्या सर्व पुलांची श्वेतपत्रिका जाहीर करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अध्यक्ष शरद पवार यांनी केली आहे ते काल मुंबईत वार्ताहर परिषदेत बोलत होते सुरक्षेच्या द्रष्टीनं रेल्वे मंडळानं स्थानकांवरच्या पुलांसह सर्वच सुविधांमधे सुधारणा करण्याची गरज पवार यांनी व्यक्त केली

श्रीसंत याच्यावर भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं घातलेली आजीवन बंदी सर्वोच्च न्यायालयानं हटवली आहे श्रीसंत याला सुनावण्यात आलेल्या शिक्षेचा तीन महिन्यांत फेरविचार करण्याचे निर्देश न्यायमूर्ती अशोक भूषण आणि न्यायमूर्ती के एम जोसेफ यांच्या पीठानं नियामक मंडळाला दिले आहेत

आंतरराष्ट्रीय फुटबॉल महासंघ फिफाचे अध्यक्ष जियानी इनफेंटिनो यांनी काल रात्री ही घोषणा केली अखिल भारतीय फुटबॉल महासंघाचे महासचिव कुशल दास यांनी या निर्णयाबद्दल आनंद व्यक्त करत या सामन्यांचं वेळापत्रक लवकरच जाहीर केलं जाईल असं सांगितलं

एकवीस हजार रुपये आणि मानपत्र असं वैद्य स्मुती प्रस्काराचं स्वरूप आहे तर पाच हजार रुपये रोख असं युवा पत्रकार पुरस्काराचं स्वरुप आहे

जिल्हा परिषदेच्या मैदानावर काल संध्याकाळी संदल मिरवणूक काढण्यात आली यावेळी आतषबाजी करण्यात आली हा उर्स दहा दिवस चालणार आहे नांदेड महापालिकेच्या विरोधी पक्षनेतेपदी ग्रप्रीतकौर सोढी यांची निवड रद्दबातल ठरवण्याचा मंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयानं स्थगिती दिली आहे सोढी यांच्या या निवडीला काही नगरसेवकांनी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात आव्हान दिलं होतं खंडपीठानं सोढी यांची निवड रद्द ठरवली होती सर्वोच्च न्यायालयानं या आदेशाला स्थगिती देत सर्व प्रतिवादींना आपली बाजू मांडण्यासाठी नोटीस बजावली आहे

कसाबखेडा इथं एका घराचं काम करत असलेल्या दोन कामगारांना विजेचा धक्का लागल्यानं त्यांचा होरपळून मृत्यू झाला वेरूळ इथं झालेल्या रस्ता अपघातात दोन जण ठार झाले

मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला

आचारसंहितेचा कालावधी संपल्यानंतर ही शस्त्रं संबंधितांना परत केली जातील

बँकेच्या कार्याचा आणि बँकेला आतापर्यंत मिळालेल्या प्रस्कारांबद्दल त्यांनी कौतुक केल्याचं आमच्या वार्ताहरान कळवलं आहे

गट क्रमाकांची मोजणी करून देण्यासाठी तक्रारदाराक़डे फले यांनी ही लाच मागितली होती